निवडणुकीचा प्रचार पावसाने आटोपला जोहोर करंडक हॉकीमध्ये भारत उपविजेता आणि पावसाचा पसारा सुरुच

त्याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठीही उद्या मतदान होईल

त्यांना मदत करण्यासाठी दिव्यांग मित्र स्वयंसेवकही असतील

त्याच बरोबर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल केंद्रीय राखीव पोलीस दल नागालँडचे महिला पोलीस दल राज्य राखीव पोलीस दल आणि राज्य गृहरक्षक दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्था केली असून तीन हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात करण्यात आले आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक आणि विधानसभा निवडणुकीसाठी सुरक्षा विषयक मुख्य अधिकारी मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली

प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या सभा रोड शो तसंच उमेदवारांनी कोपरा सभा रॅलीच्या माध्यमातून जोमाने प्रचार करत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा जोरदार प्रयत्न केला प्रचाराचा कालचा शेवटचा दिवस पावसानंही गाजवला राज्याच्या अनेक भागात झालेल्या दमदार पावसामुळे काही सभा रद्द कराव्या लागल्या तर काहींनी पावसाचा अंदाज बघून दुपारनंतर प्रचार आटोपता घेतला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नंदुरबार जिल्ह्यात नावापुरमध्ये जाहीर सभा घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये रोड शो घेतला तर शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी काल रायगडमध्ये माणगाव आणि उरण इथं प्रचार सभा घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यात तर अजित पवार यांनी बारामतीमध्ये सभा घेतली कॉप्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांची अक्कलकोट शर्मिष्ठा मुखर्जी यांची नागपूर इथं प्रचारसभा तर बाळासाहेब थोरात यांची संगमनेर प्रचारफेरी झाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेलापूर ऐरोलीत तसंच ठाण्यात प्रचारसभा घेतली कोल्हापूरमध्ये पावसामुळे उमेदवारांची प्रचाराची गणितं बिघडून गेली मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात प्रचारात मग्न असलेल्या उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली साताऱ्यात पावसाच्या संततधारेमुळे द्रपारनंतर प्रचार पूर्णपणे थंड पडला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे निवडणूक प्रचारावर शेवटच्या दिवशी विरजण पडलं तरीदेखील विविध पक्षांनी रॅली काढल्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी रॅली आणि पत्रकार परिषद यावरच जास्त भर दिला जालना जिल्ह्यातल्या पाचही मतदार संघातल्या प्रमुख उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ग्रामीण भागात मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला

उस्मानाबाद जिल्ह्यात काल सर्वदुर पाऊस असतानाही उमेदवारांनी सभा पदयात्रा रॅली काढून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वातावरण ढवळून काढले लातूर आणि धुळे जिल्ह्यातही विविध पक्षाच्या उमेदवारांनी काल मिरवणुका काढून प्रचार सभेची सांगता केली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

निकोप लोकशाहीसाठी संपूर्ण शुद्धीत राहूनच मतदान करण्याचा निर्धार अनेक गावांनी व्यक्त केला आहे मतदान जागती वाशिम शहरात स्विप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी बाकलीवाल शाळेतील एन सी सी चे विद्यार्थी हे शहरातील गर्दीच्या प्रत्येक चौकात जाऊन पथ नाट्याच्या माध्यमातून मतदार जागृतीचे कार्य करत आहेत

संगीत संमेलन आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आयोजित संगीत संमेलनाला काल रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला

बातमी निधन सज्जनगडच्या श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह आणि ज्येष्ठ प्रवचनकार मारूतीबुवा रामदासी यांचं काल दीर्घ आजारानं निधन झाले

आकाशवाणी पूणे केंद्रावरील साक्षेप समर्थांचा हा मनाच्या श्लोकांवर आधारित त्यांचा कार्यक्रम खुप लोकप्रिय झाला होता त्यांचा पार्थिव देह आज सकाळपासून साता याच्या समर्थ सदनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे साडेअकरा वाजता संगम माहुली इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील

ही स्पर्धा नुकतीच आळंदी इथं पार पडली

भारताच्या गुरुसाहेबजीत सिंगनं पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून आघाडी घेतली नंतर मात्र ब्रिटननं भारताला संघी दिली नाही गेल्या वर्षीही भारताला ब्रिटननंच विजेतेपदापासून दूर ठेवलं होतं

पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली पुणे अहमदनगर सातारा कोल्हापूरसह रायगड जिल्ह्यात काल पावसाच्या दमदार सरी कोसळल्या या पावसामुळे पूण्याच्या अनेक भागात पुन्हा पाणी साठलं होतं सकाळपासूनच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होतं रायगड जिल्ह्यात सुरू असलेली भात कापणीची कामं पावसामुळे थांबवावी लागली आहेत रत्नागिरी जिल्ह्यात काल द्पारनंतर पावसानं संततधार धरली होती नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसाने रब्बी हंगाम चांगला येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत मात्र जिल्ह्यातील देगलूर तालुक्याच्या मरखेल महसूल मंडळात काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन कापूस ज्वारी या पिकांच मोठं नुकसान झालं आहे

धुळे शहरासह जिल्ह्यात काल शहरासह ग्रामीण भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला

उस्मानाबाद जिल्ह्यात कालपासून सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तेरणा मांजरा या प्रमुख मोठ्या नद्याना यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदा पाणी वाहत आहे त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्र सुटण्यास आणि जनावरांना चारा मिळण्यास मदत होणार आहे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याना हा पाउस उपयुक असून खरीपातील सोयाबीन काढणी मळणी या कामात ह्या पावसामुळे अडथळा निर्माण होत आहे जालना शहरासह परिसरातही काल चांगला पाऊस सुरु आहे

हवामान उद्याही राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार